केंद्र सरकारनं कांद्याचा प्ररवठा तीन पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवा वर्ग आत्मनिर्भरता वाढली

नागपुरात सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाला सुरूवात

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे दरम्यान पंजाबमध्ये आज राजकीय शोक जाहीर करण्यात आला असून शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्रतांच्या नातेवाईकांना रूपये दोन लाख इतकी मदत जाहीर केली आहे जखमींवर रूग्णालयांमध्ये मोफत उपचार सुरू असून काही रूग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं वृत्त आहे तत्पूर्वी रेल्वे राज्यमंत्री श्री मनोज सिव्हा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या मार्गावरच्या विविध रेल्वे गाडयांचे मार्ग आता बदलण्यात आले आहेत

कद्रआ रिसासी उधमप्र आणि राजौरी या दहशतवाद प्रभावी जिल्ह्यांमध्येही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे तर दोडा सांबा प्रंछ आणि किश्तवाड जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी स्वतंत्र उमेदवारांना पसंती दिली

पाच महानगर पालिकांमध्ये स्वतंत्र उमेदवारांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे

दरम्यान पुसद च्या सांडवा गावाजवळ वळण रस्त्यावर व्हॅन चे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरोल र्मियंत्रण सुटले आर्ाण व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटो झालों सुदैवाने यावेळी अन्य वाहन समोर नसल्याने मोठों द्वघटना टळलों

सव जखमींना उपचाराथ प्रसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल केंद्र सरकारनं दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा पुरवठा सध्याच्या पुरवठ्यापेक्षा दोन ते तीन पटीनं वाढविण्याचा निर्णय घेतला आहे कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारनं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ अर्थात नाफेडला कांद्याच्या पुरवठ्यात वाढ करण्यास सांगितलं आहे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव श्री अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत कांद्याचे दर आणि उपलब्धता याबाबतचा आढावाही घेण्यात आला

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्यानं अडीच हजार रूपयांचा टप्पा गाठला होता चढया भावामुळं बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं हे भाव घसरल्याचं समितीच्या सूत्रांनी सांगितलं

पंतप्रधान मुद्रा योजनेचे लाभार्थी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आम्हाला ही माहिती दिली बाईट मी शंकर केशव खोडके राहणार पारडी तकमोर वाशिम जिल्हा माझा केस कर्तनालयाचा व्यवसाय आहे

चार किलोमीटरवर गाव आहे तांदळी नंतर मला हे काही पुरवायचं नाही

लोन मिळालं

मस्त दोन मुलं काम करू लागली

आणि घरपरिवार चांगल्या पद्धतीनी चालायला लागला अमरावती जिल्ह्यातील माऊलों जहॉगीर येथील पोर्वलस ठाण्यामागील शेतामध्ये जाणारा अडीच र्ककलोमीटरचा रस्ता र्आतक्रमीत झाला होता

गावातील संजय वानखडे या नागरोंकाने हा रस्ता मोकळा करण्याचा मानस केला त्याला गावातील नागरीकांची साथ र्मिळालो

मोर्ताबंद् हो वाढत्या वयासोबत अर्पारहायपणे येणारो बाब आहे मात्र त्यामुळ येणारे अंधत्व हे शस्त्रक्रियेनंतर दूर होते ग्रामीण भागात या बाबत प्रेशी मार्ाहती नाही तसच नेत्रशस्त्रक्रियेवरील खचही अनेकांना परवडत नाही

अमरावती जिल्हयात नाफेडची शेतमाल खरेदी केंद्र सुरू झाली आहेत

ही खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अमरावती जिल्हा काँग्रेस समितीनं आंदोलन केलं होतं यंदाच्या हंगामात सोयाबीन मूग आणि उडीद यांची खरेदी हमीभावानं होणार आहे महिला पाणी मंच आणि आकांक्षा मासिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अयोजित करण्यात आलेल्या सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचं उद्घाटन आज नागपूर इथल्या साई सभागृहात करण्यात आलं

सुरेश द्वादशीवार भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन प्राध्यापक वसंत पुरके यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती साहित्यिंकामार्फत जलजागृती आंदोलन प्रभावी करणे हा या संमलनामागचा उद्देश असल्याचं अरूणा सबाने यांनी प्रास्ताविकात सांगितलं पर्यावरणाचा ऱ्हास आणि पाण्याचा द्वरूपयोग करणाऱ्यांवर या संसाधनाच्या पुनरूज्जीवनाची जबाबदारी असली पाहिजे असं आग्रही मत श्री सुरेश द्वादशीवार यांनी उद्घाटनपर भाषणात मांडलं तर पाण्याचा प्रश्न हा सार्वजनिक न्यायाचा प्रश्न म्हणून महत्वाचा असल्याचं प्रतिपादन श्रीमती उल्का महाजन यांनी केलं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात जल आणि संतसाहित्य अर्थशास्त्र आणि जलउपलब्धी जल आणि लोकसाहित्य इत्यादी विषयांवर चर्चा आणि परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे नॅशनल व्हिडिओग्राफर्स फोटोग्राफर्स ट्रेडर्स असोसिएशन द्वारा ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब नागपूर यांच्या सहकार्यानं अमृत भवन नॉर्थ अंबाझरी रोड रामदासपेठ नागपूर इथं नॅशनल व्हिडिओ फोटो फेअर्चं उद्घाटन मा श्री संदिपजी जोशी सत्तापक्षा नेता मनपा लघु उद्योग मंडळ सभापती आणि मा

फोटो व्हिडिओ फेअरच्या माध्यमातून छायाचित्रकारांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तरूणांना रोजगाराचं साधन मिळावं या उद्देशानं फोटो फेअरमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स तसंच दररोज फोटोग्राफी व्हिडिओग्राफी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे निशुल्क सेमिनार फॅशन शो असणार आहेत

गेल्या काही वर्षात दूषित झालेले सामाजिक वातावरण बघता संविधानाला अभिप्रेत विवेकधिष्ठित सेक्यूलर समाज निर्माण करणं आवश्यक आहे त्या अन्नषंगानं एक प्रयत्न म्हणून येथील मध्यवर्ती संग्रहालयातील कलादालनात चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते झालं राज्यातील विविध भागातील चित्रकारांची पाचगणी इथं कार्यशाळा घेण्यात आली

ओमानमध्ये सुरू असलेल्या आशियाई चषक हॉकी स्पध्रेत भारताचा सामना आज पाकिस्तानबरोबर होणार आहे

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पुढल्या फेरीत पोहोचली असून किदाम्बी श्रीकान्तला पराभवाचा सामना करावा लागला

त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे या पाश्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी द्ष्काळी भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केलों